मुख्य निवडणूक आयुक्त सूनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

या लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासेबत व्हीव्हीपॅट अर्थात मतदानाची पोच मिळण्याची सोय असेल पोचपवती पडताळणीची सुविधा सध्या प्रत्येक मतदार संघातल्या एका केंद्रावर उपलब्ध आहे